ज्येष्ठ प्रातत्त्वतज्ज्ञ म

वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांनी काल रात्री नवी दिल्ली इथं ही माहिती दिली

काही ठिकाणी आलेल्या तांत्रिक अडचणींचा अपवाद वगळता सर्वत्र मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडलं

काही किरकोळ प्रकार वगळता जिल्ह्यातील मतदान शांततेत पार पडल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पणे परिसर पुणे आणि परिसरात सकाळपासूनच मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह होता महायुतीचे पुण्यातील उमेदवार गिरीश बापट आणि काँप्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी सकाळच्या सत्रात मतदानाचा हक्क बजावला कोथरूड सिंहगड रस्ता इथं ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे काही काळ मतदान ठप्प होतं मात्र मशीन बदलून पुन्हा मतदानाला सुरुवात करण्यात आली अनेक मतदान केंद्रांवर मतदात्यांच्या सोयीसाठी अनेक सुविधा प्रविण्यात आल्या होत्या शाह मंदिर महाविद्यालयात मतदारांसाठी रिक्षाची सोय करण्यात आली होती अनेक मतदान केंद्रावर अपगासाठी वेगळा मार्ग तयार करण्यात आला होता तर ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळ्या रांगेची व्यवस्था करण्यात आली होती यंदा बूथ कार्यकर्त्यांना अत्याध्निक अशी यंत्रसामग्री देण्यात आलेली आहे

त्यामुळे मतदारांचं नाव काही सेकदात शोधण्यात येत होतं

बारामती बारामती लोकसभा मतदारसंघात नागरिकांमध्ये मतदानाचा उत्साह सकाळपासूनच होता भर दुपारी मतदार मोठया संख्येने मतदानासाठी बाहेर पडल्याचं चित्र परंदर बारामती परिसरात दिसन आलं परंदर तालक्यात नारायणपर इथं मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या जेजुरी मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी रँपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती बारामतीमध्ये मतदान केंद्रांवर उन्हापासून संरक्षणासाठी मांडवाची आणि पंख्यांची सोय करण्यात आली होती याच मतदारसंघातील भोर वेल्हा मुळशी तालुक्यात प्रारंभी मतदारात अनुत्साह होता मात्र दुपारी उशिरा मतदात्यांची गर्दी झाली तर पुरंदर बारामती इंदापूर आणि खडकवासला मतदारसंघात मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडल्याचं आढळलं सातारा सातारा लोकसभा मतदारसंघातही काल शांततेत मतदान झालं

मात्र ती तातडीनं बदलून मतदान पुन्हा सुरू करण्यात आलं खटाव तालुक्यातील येरळवाडी इथल्या एका युवकानं लग्नापूर्वी वन्हाडी मंडळीसह मतदान केंद्र गाठत मतदान केलं सांगली सांगली मतदार संघात एका मतदान केंद्रावरील यंत्र बिघाडाची घटना वगळता मतदान सुरळीत पार पडलं त्या मतदार केंद्रावर नंतर मतदानासाठी अधिक वेळ देण्यात आला रत्नागिरी रत्नागिरी सिंधुर्द्ग लोकसभा मतदारसंघांमध्ये लांजा आणि राजापूर तालुक्यात मतदान यंत्र बंद पडण्याचे काही किरकोळ प्रकार वगळता इतरत्र मतदान सुरळीत पार पडलं अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली

सुरुवातीला ऐक्या उत्तर पूर्व मुंबई या मतदारसंघाचा आढावा

आलटून पालटून भारतीय जनता पक्ष आणि कॉप्रेसच्या उमेदवाराला येथील जनतेने सधी दिली आहे भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना पक्षाने यदा उमेदवारी नाकारल्याने हा मतदार संघ चर्चेत आहे सोमय्या यांच्या जागी मनोज कोटक यांच्या रूपाने भाजपने नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे कोटक यांना राष्ट्वादीचे माजी खासदार संजय दिना पाटील यांचे याठिकाणी तगडे आव्हान आहे संजय दिना पाटील हे पुन्हा बाजी मारणार का मनोज कोटक यांच्या रूपाने नवीन खासदार या मतदारसंघाला मिळणार याची उत्सुकता येथील मतदारांना लागली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून संतोष गोगले यानंतर ऐक्या दिंडोरी लोकसभा मतदार संघाचा आढावा

दिंडोरी कळवण चांदवड नांदगाव येवला आणि निफाड हे विधानसभा मतदारसंघ येतात

पण त्याआधी काँग्रेस आणि जनता दलाची सत्ता या मतदारसंघात होती भाजपचे हरिश्वंद्र चव्हाण हे विद्यमान खासदार असून भाजपने त्यांना या निवडणुकीत उमेदवारी नाकारली आहे राष्ट्वादी काँप्रेस पक्षातून आलेल्या भारती पवार यांना भाजपने यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी दिली आहे चव्हाण यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने चव्हाण यांनी बंडाचं निशाण फडकावलं आहे मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्ष पण निवडणुकीच्या रिंगणात असून जिवा गावित यांना उमेदवारी दिली आहे तर बहजन आघाडीतर्फे बापू बर्डे हे निवडणूक लढवणार आहेत

सर्वोच्च न्यायालय रफाल राफाईल व्यवहारात कॉंग्रेस अध्यक्ष राह्ल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातलं आपलं स्वतःचं विधान न्यायालयाच्या तोंडी घातल्यान सर्वोच्च न्यायालयान राहल गाधी यांना अवमान नोटीस जारी केली आहे

श्रीलंका न्यूझीलंडच्या क्राईस्ट चर्च मशीदीवर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया म्हणून श्रीलंकेतल्या चर्चेस आणि हॉटेल्सवर गेल्या रविवारी हल्ले करण्यात आले असं श्रीलंका सरकारनं काल सांगितलं

भकंप अरुणाचल प्रदेशमध्ये आज पहाटे पावणेदोनच्या सुमारास भूकंपाचा तीव्र धक्का बसला

तिबेटमध्येही हा धक्का जाणवल्याचं शिनहुआ या चीनी वृत्तसंस्थेनं म्हटल आहे माटे ज्येष्ठ पुरातत्त्वतज्ज्ञ इतिहास संशोधक लेखक आणि इतिहासाचे निवृत्त प्राध्यापक म

अर्थात मधुकर श्रीपाद माटे यांच काल रात्री पुण्यातील राहत्या घरी निधन झालं

ज्येष्ठ साहित्यिक आणि समाज सुधारक श्री

माटे यांचे ते चिरंजीव काल पहाटेपर्यंत त्यांचं प्रातत्तवविषयक पुस्तकाचं लेखन सुरु होतं डेक्कन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केलं प्राचीन भारतीय कला मराठा मंदिर ही त्यांची पुस्तकं विशेष गाजली देवगिरी किल्ला अजिंठा वेरूळ लेण्याविषयी त्यांनी विपुल लेखन केलं पुण्याच्या वक्कि स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले

दरम्यान बँकॉकमध्ये आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या शिव थापानं आणि एल सरिता देवीनं आपापल्या प्रतिस्पर्धींना नमवून उपांत्य फेरी गाठली

हवामान राज्यात सर्वत्र उन्हाचा पारा चढतोच आहे

मात्र पूर्व विदर्भात कालपासून अपेक्षित असलेलं उष्णतेच्या लाटेचं आगमन दोन दिवसांनी पुढे गेलं आहे आता उद्यापासून उष्णतेच्या झळा जाणवायला लागतील असं हवामान विभागांन म्हटलं आहे